नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांची नजरकैदेतून सुटका करावी या मागणीसाठी विरोधी खासदारांनी लोकसभैत आज घोषणाबाजी केली लोकसभेचं कामकाज सुरु होताच बिहारमधल्या समस्तीपूरचे खासदार प्रिन्स राज मध्य प्रदेशमधल्या शाहडोलचे खासदार हिमाद्रीसिंग साता याचे खासदार श्रीनिवास पाटील आणि तामिळनाडूतल्या वेल्लोरचे खासदार डी

काथिर आनंद यांनी आज लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली

राज्यातला अवकाळी पाऊस नैसर्गिक आपती म्हणून जाहीर करावी या मागणीसाठी शिवसेना खासदारांनी आज संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेच्या प्रागंणात आंदोलन केलं खासदार संजय राऊत अरविंद सावंत आणि इतर या आंदोलनाच्या वेळेस उपस्थित होते संसदेत दर्जेदार आणि खुली चर्चा झाली पाहिजे अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली

लोकसभेतले काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदी यांना उतर देताना म्हटलं की सभागृहातलं कामकाज स्रळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी सरकारची आहे त्यामुळे विरोधी पक्ष आपापली मतं आणि दृष्टीकोन योग्य पदधतीनं मांडू शकतील संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेत नुकत्याच दिवंगत झालेल्या सदस्यांना श्रद्धांजली वाहन द्पारी दोन वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आलं माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आणि राम जेठमलानी तसंच माजी खासदार डॉक्टर जगन्नाथ मिश्रा गुरूदास दासगुप्ता आणि सुखदेव सिंग लिबरा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली राज्यसभेचे अध्यक्ष वैंकय्या नायडू म्हणाले की जेटली यांच्या निधनानं देशानं एक अद्वितीय संसदपट् कायदेतज्ञ आणि प्रभावी वक्ता गमावला आहे राम जेठमलानी ग्रूदास दासगुप्ता आणि जगन्नाथ मिश्रा यानी सार्वजनिक जीवनात दिलेल्या योगदानाचं स्मरण नाय़डू यांनी केलं विरोधी पक्ष नेते गूलाम नबी आझाद यांनी दिवंगत सदस्यांच्या योगदानाचं स्मरण केलं भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव टीएमसीचे डेरेक ओब्रायन माकपचे टी के रंगराजन शिवसेनेचे संजय राऊत अण्णाद्रम्कचे नवनीत कृष्णन द्रम्कचे तिरूची सिवा यांनीही शोक व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि इतर ज्येष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या सर्व शक्यतांवर यावेळी चर्चा होण्याची अपेक्षा आहे सरकार स्थापना आणि स्रक्षेच्या कारणास्तव शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी चोवीस नोव्हेंबरची नियोजित अयोध्या भेट रदद केली आहे असं एका शिवसेना नेत्यानं सांगितलं रामजन्मभूमी बाबरी मशिद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाकरे यानी चोवीस नोव्हेंबरला अयोध्येला भेट देणार असल्याचं सांगितलं होतं सरकार स्थापन होण्यास वेळ लागत असून काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते बैठका घेत आहेत सरकार स्थापनेच्या दिशेनं हालचाली होत असल्यानं या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केला आहे असं या शिवसेना नेत्यानं सांगितलं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

उपराष्ट्रपती एम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 आधीचे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे काल निवृत झाले

बसमधले दहा प्रवासी तसंच ट्रकचालकाचा या दुर्घटनेत मृत्यू झाला जम्म् काश्मिरमधल्या कथ्आ जिल्ह्यातल्या पानसर मन्यारी आणि राथुआ या सीमावर्ती भागातल्या चौक्यांवर पाकिस्तानी रंजर्सनी काल रात्रीपासून अचानक आणि अंधांधूंद गोळीबार करत शस्त्रसंधीचं पून्हा एकदा उल्लंघन केलं आहे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युतर दिलं असून क्ठलीही जीवीतहानी झाल्याचं वृत नाही या गोळीबारामुळे कथ्आ जिल्ह्यातल्या रहिवाश्यांमधे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे

काश्मिरी पंडीतांच्या पूनन कश्मिर या संघटनेचे अध्यक्ष अजय चरुंगू यांनी काल ही माहिती दिली कबल नावाच्या एका राजकीय तसंच इतर सदस्य असलेल्या संघटनेनं पूर्वी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुश्रर्रफ यांना पाठिंबा देण्यासाठी कारवाया केल्या होत्या तीच संघटना आता मोदींच्या या निर्णयाविरुद्ध सक्रीय झाली आहे ही गोष्ट गंभारपणानं घेण्याची गरज असल्याचं चरंग् यांनी सांगितलं मंगोलियात उलानबाटर इथं झालेल्या आशियाई कनिष्ठ म्ष्टिय्द्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं पाच सुवर्ण दोन रौप्य आणि पाच कांस्य अशी एकूण बारा पदकांची घसघशीत कमाई केली आहे आज झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या पाच महिला म्ष्टियोद्ध्यांनी स्वर्ण आणि दोन प्रुष मुष्टियोद्ध्यांनी रौप्य पदकं पटकावली

त्याआधी भारतानं कालपर्यंत पाच कांस्यपदक जिंकली होती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर हे आज संसदेत येताना विजेवरील मोटार गाडीत बसून आले याबाबत पत्रकारांशी बोलताना जावडेकर म्हणाले की प्रद्षणाच्या प्रश्नाबाबत सरकार आता हळूहळू वीजेवर चालणा या गाड्यांना प्रोत्साहन देत आहे जनतेनंही प्रद्षण मुक्तीसाठी सार्वजनिक सेवांचा त्याचप्रमाणे विजेवर चालणा या गाड्यांचा उपयोग करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं

सहा वेळचा विजेता रॉजर फेडररला नमवून स्टिफेनॉसनं अंतिम फेरी गाठली होती थायलंडमधे बँकॉक इथं आज सहावी एशियन डिफेन्स मिनिस्टर्स मिटींग प्लस अर्थात ए

एम

प्लस होत आहे

या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी काल अमेरिकेचे संरक्षण सचिव मार्क एस्पर थायलंडचे उपप्रधानमंत्री जनरल प्राणित वोंगस्वान जपानचे संरक्षण मंत्री तारो कोनो ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री लिंडा रेनॉल्ड्स आणि न्यूझिलंडचे संरक्षण मंत्री रॉन मार्क यांच्याबरोबर दविपक्षीय चर्चा केली य्नायटेड अरब एमिरेट्सच्या नागरिकांसाठी व्हिसा ऑन अरायव्हल अर्थात तात्काळ प्रवासी व्हिसा सुविधा देण्याचं सरकारनं ठरवलं आहे उभय देशातल्या नागरिकांमधे सौहार्दमुळे संबंध आणि व्यापारी दळणवळण तसंच धोरणात्मक संबंध दृढ व्हावेत यासाठी गेल्या शनिवारपासून ही स्विधा स्रु करण्यात आली आहे